वर्षान्वर्षे कर भरत नसलेल्या मिळकतींची नोंदणी करण्याचं काम महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलं आहे

हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत थकीत करदात्यांसाठी महापालिकेनं नुकतीच अभय योजनाही लागू केली आहे मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात पुढील महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेऊन आरक्षणाबाबत चर्चा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी काल पंढरपूर ते मुंबई मंत्रालय दिंडी मोर्चा स्थगित केल्याची माहिती दिली पुण्यातल्या कौन्सील हॉलमध्ये काल संध्याकाळी मुख्य सचिव संजय सिंह चौहान यांच्या उपस्थितीत मराठा समन्वयकांची बैठक झाली त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी मोर्चा स्थगित केल्याचं जाहीर केल

आज बाजारात अफगाणिस्तानातील बटाट्यांची तुरळक आवक झाली असली तरी प्रतवारी फारशी चांगली नसल्याने मालाला उठाव नाही गेले काही दिवस पालेभाज्यांच्या तेजीला लगाम बसला असून अंबाडी वगळता इतर पालेभाज्यांच्या भावात घट झाली आहे हवेतील गारठा वाढल्याने फळांची मागणी कमी झाल्यामुळे फळांच्या भावात घसरण दिसून आली डाळींबाच्या भावात मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांची वाढ झाली आहे

कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाबाबत मध्य रेल्वे विभागाचे मुख्य पूल निर्माता अभियंता बी नंदराम उप अभियंता रिजवान अहमद आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काल प्रत्यक्ष पाहणी केली कान्हे टाकवे बुद्रुक औद्योगिक क्षेत्राच्या मार्गावर उड्डाण पूल नसल्यानं सतत होणारी वाहतुक कोंडी स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा रेल्वे उड्डाणपूल होणं गरजेचं आहे

सोलापूर रस्त्यावर एका इमारतीमध्ये साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या नुसार ही कारवाई करण्यात आली

या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया या क्रीडा संघटनेची निवडणूक आज पुण्यात पार पडली अध्यक्षपदी राजस्थानचे निवृत्त सनदी अधिकारी मनोहर कांत यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी चेतन भांडवलकर आणि खजिनदार पदी सायली उमरणीकर या पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी बाजी मारली उपाध्यक्ष पदी झारखंडचे मनोज यादव निवड्रन आले

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत